प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी काल व्हिडीओ संपर्काद्वारे तीन संयुक्त प्रकल्पांचा प्रारंभ केला बांगलादेशमधे किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी रडार यंत्रणा उभारण्याच्या तसंच बांग्लादेशातून भारताला घाऊक प्रमाणात स्वयंपाकाच्या गॅसच्या आयात करण्याच्या प्रकल्पाचा यात समावेश आहे याशिवाय ढाक्यातील रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद भवन उभारण्याच्या कामाचा तसंच बांगलादेश भारत कौशल्य विकास संस्थेचा शुभारंभ करण्यात आला नवी दिल्लीत उभय देशांनी काल सात विविध समझोत्यांवर सह्या केल्या हैद्राबाद हाऊस श्वं झालेल्या समारंभात मोदी आणि शेख हसीना यांनी या विषयीची कागदपत्रं एकमेकांना सुपूई केली यावेळी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सुरू झालेल्या प्रकल्पांचा उद्देश दोन्ही देशांतील सामान्य माणसांची स्थिती सुधारण्याचा असल्याचे सांगितले बांग्लादेशाच्या प्रधानमंत्र्यांनी या प्रकल्पांसाठी भारताने दिलेल्या अर्थसहाय्यासाठी भारताचे आभार मानले भारत आणि बांगलादेश सागरी सुरक्षा नागरी अणूऊर्जा आणि व्यापार या क्षेत्रातले परस्परसंबंध गेल्या काही वर्षात वरच्या पातळीवर पोचल्याचं हसिना यांनी सांगितलं शेजारी राष्ट्रांकडून सुरक्षितता अबाधित रहावी यासाठी सुरक्षा क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात भर दिला आहे दहशतवाद कदापी सहन न करण्याच्या बांगलादेशाच्या धोरणाची तसंच शांतता आणि सुरक्षा वृद्दींगत करण्याच्या शेख हसिना यांच्या निर्धाराची प्रधानमंत्री मोदी यांनी प्रशंसा केली आहे पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेचा माजी अध्यक्ष वरियम सिंग याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे

मिझोराम हञिज्य भारतातलं शांततळीप्रतीक आहा असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त कवि आहा भिझोरामची राजधानी आयझॉल इथं ईशान्य भारतातल्या हातमाग आणि हस्तकला उत्पादनांच्या एका प्रदर्शनाचं उद्घाटन काल शाह यांच्या हस्तेझिलं त्यानंतर तविलत होत क्रितमाग आणि हस्तकला व्यवसाय ईशान्य भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावू शक्ति असं त्यांनी सांगितलं

युवकांना दहशतवादी कृत्यांसाठी उद्युक्त करणा या घटकांविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी असं आवाहन जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी केलं आहे अशा कारवायांमधे गुंतलेल्यांना वेचून काढावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे निर्देश त्यांनी दिले श्रीनगर जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यांना सिंग यांनी काल भेट दिली काश्मिरमधे कायदा आणि सुव्यवस्था उत्तम रीतीने हाताळल्याबद्दल त्यांनी पोलीस आणि सीएपीएफच्या जवानांचं कौतुक केलं पोलीस कर्मचा यांनी अधिक कार्यक्षमता दाखवून लोकांची मनं जिंकावी असं ते म्हणाले

रस्तविहतुकी संदर्भातल्या गुन्ह्यांमध्यस्रीटार वाहन कायदा तसंच भारतीय दंड संहिता अशा दोन्हीअंतर्गत कारवाई कली जाऊ शकता असं मत सर्वोच्च न्यायालयान नोंदवल आह आंदर्भातल्या एका याचिक्के न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी झाली याचविषयी रस्तविाहतुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांमध्यविक्ळ मोटारवाहन कायद्याअंतर्गतच कारवाई करता यईत असा गुवाहाटी उच्च न्यायालयानं दिलेत्ती निकाल न्यायालयानं यावर्षी बाजुला ठेक्की रस्तअपघातांना कारणीभूत असलेत्त्वींना कडक शिक्षा करायला हवी असंही न्यायालयानं म्हटलं आहाउयायालयांनी शिक्षा दक्षिमा गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून शिक्षा द्यावी आणि त्यामुळक्षियम मोडणाऱ्यांना जरब बसद्याहक्रिहावं असं मतही न्यायालयानं नोंदवलं सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदक्षआवाज करणाऱ्या आणि आतषबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या निर्मितीसाठी नव्या प्रक्रिया आणि पद्धतीचं संशोधन कलि आहा अशा फटाक्यांमुळा किर्माण होणार त्रिदूषण आणि आरोग्यविषयक धोक दिवळता यावतीहा यामागचा उद्दष्टआहाआरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली या पद्धतीनं निर्मिती कविद्यी काही उत्पादनंही त्यांनी वार्ताहरांसमोर सादर क्ली फटाका प्रिमितीच्या या नव्या पद्धती आणि प्रक्रियर्त सर्वोच्च न्यायालयानं दिलखिा सूचनांचं पालन कलि असल्याचंही हर्षवर्धन यांनी यावळी सांगितलं महाराष्ट्रात मुंबई मट्टी रविद्या कारशह्साठी मुंबईतला महत्त्वाचा हरितपट्टा असलख्या गोराप्रिमधल्या आरक्रिलनीतलविक्ष कापायला स्थगिती द्यायाला काल मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा नकार दिला यासंदर्भात वृक्ष प्राधिकरणानं दिलखिा परवानगीला आव्हान दत्त सामाजिक संस्था आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी नव्यानं दाखल क्लिखी चार याचिका न्यायालयानं काल फ्टीळून लावल्या याच संदर्भातली याचिका उच्च न्यायालयानं शुक्रवारी फविळून लावली होती त्यानंतर मुंबई मद्री रत्तकॉर्पोर्टाज़ शुक्रवारी रात्रीपासूनच प्रचंड पोलीस बंदोबस्तात आरक्रॉलनीतली झाडं तोडायला घत्तिमी त्याविरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी जोरदार आंदोलनही सुरु क्लि

दूर्गापूजा हे चांगल्याचा वाईटावर तसंच सत्य आणि न्यायाचा अंतिमतः विजय होतो यावरचा विधास आणखी बळकट करण्याच प्रतीक आहे असं त्यांनी सांगितलं यामुळे सर्वाना प्रामाणिकपणा सत्य आणि न्यायाचा मार्ग अवलंबण्याची प्रेरणा मिळते असं राष्ट्रपती म्हणाले तुर्कस्थान सिरीयामधे युफ्रेटस नदीच्या पूर्व किना यावरच्या भागात जमिनीवरचा आणि हवाई हल्ला करण्याच्या तयारीत आहे या भागावर कुर्दीश अतिरेक्यांच नियंत्रण असून त्यांना अमेरिकेचा पाठिंबा आहे सिरीयाबरोबरच्या सीमा भागातली सुरक्षा सांभाळण्यासाठी कारवाई करण गरजेचं असल्याचं तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप तय्यप एर्दोगान यांनी नुकतच जाहीर केलं होतं सिरीयामधे दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यात अमेरिका टाळाटाळ करत असल्याचा आरोप एर्दोगान यांनी केला आहे लष्करी हल्ल्याच्या तुर्कस्तानच्या शिद्याचं सिरीयातल्या सरकारी सुरक्षा दलांनी स्वागत केलं आहे एका हल्ल्याचं रुपांतर दीर्घकाळ चालणा या युद्धात झालं तरीही आपल्याला हरकत नसल्याचं सिरीयन सरकारनं स्पष्ट केलं आहे अमेरिकेबरोबर अणु कार्यक्रम विषयक चर्चा बंद करण्यात आल्याचं उत्तर कोरियानं सांगितलं आहे अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या अधिका यांची स्वीडन ध्वे बैठक झाली होती उत्तर कोरियाचे वरिष्ठ आणिवक राजदूत किम म्योंग गिल यांनी सांगितलं की आमच्या अपेक्षेनुसार परिणाम साध्य झाला नसल्यानं या वाटाघाटी फिसकटल्या अनेक महिन्यांच्या कोंडीनंतर तसंच उत्तर कोरियानं समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्यानंतर ही बैठक घेण्यात आली होती